असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला दिला आहे दिछी ते वाराणसी नव्या निम अतीजलद रेल्वे सेवा उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल असं पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केलं हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सह वेदना व्यक्त करताना त्यांनी यासाठी जबाबदार असलेल्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला असे दहशतवादी हल्ले आपल्याला दुबळे बनवतील असं आपल्या शेजारी राष्ट्राला वाटतं परंतू त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असं नमूद करताना पंतप्रधानांनी कालच्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या देशांचे आभार मानले दहशतवाद ठेचण्यासाठी या देशांनी एकत्र यावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

यामुळं त्यांच्या देशातून येणाऱ्या मालावर अधिक सीमा शुल्क लादता येणार आहे

वरिष्ठ सुरक्षा आणि पोलिस अधिकाऱ्यांसह ते आढावा बैठका घेणार आहेत आणि स्रक्षाविषयक मूल्यमापन करून पुढली रणनीती ठरवणार आहेत या हल्ल्याच्या तपासासाठी गृहमंत्रालय एनआयए आणि न्यायवैद्यक तज्ञांची पथकं पाठवणार आहे

हिंसा भडकावणारा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्टविरोधी भावनेला खतपणी घालणारा किंवा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा आशय व्यक्त करणारं प्रसारण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं त्यात म्हटलं आहे केबल नेटवर्क नियामक कायद्यात नमूद केलेल्या कार्यक्रम आणि जाहीरात संहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही मंत्रालयानं या वाहिन्यांना केली आहे

भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाला सुरक्षित आणि बळकट बनवण्याचा आपण सर्वांनी द्रढ संकल्प केला पाहिजे असंही त्यांनी नमुद केलं

क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चात राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गोठवलेल्या या मालमत्तांमध्ये जमिनी इमारती सदनिका विमा पॉलिसी बँक खात्यांमधल्या रोख ठेवींचा समावेश आहे

आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आाहे